कमीत कमी खर्च कसा होईल यासाठी विमा क्षेत्रातील सल्लागार नेमण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला असल्याचं वृत्त आहे हिंदुस्थान समाचार या वृत्त संस्थेनं दिलं आहे शहरी गरीब योजनेतील सभासदांचा कोरोनासह इतर सर्व आजारांवरील विमा उतरविण्याचे प्रस्तावित असल्याचं या बातमीत म्हटलं आहे लसीकरण काही आठवड्यात भारतात लसीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी स्थानिक प्रशासन यंत्रणाही सज्ज होत आहे पिंपरी चिंचवड महापालिकेनं यासाठी कृती समिती गठीत केली आहे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला या महामारी च्या काळात काम करणाऱ्या कोविड योध्याना प्रथम लस दिली जाणार आहे

या योजना महिला बालकं मागासवर्गीय दिव्यांग अशा विविध वर्गांसाठी राबविण्यात येतात टाळेबंदीच्या काळात योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब लागल्याने या योजनेला मुदतवाढ दिली आहे असंही महापौरांनी यावेळी सांगितलं महापालिका सेवाक्षेत्र प्णे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष नागरी हिताच्या आणि सोयी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागांची उत्पन्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा किंवा त्या भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घालत आहे एका बाजूला शहरीकरण वाढत असताना अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेल्यास शहरासाठी ही अत्यंत दूर्देवी आणि चुकीचा ठरणार असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी कॉप्रेसच्या खासदार अॅड वदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्तर विक्रम कुमार यांच्याकडे आज केली

तंत्रशिक्षण विभागाने ह्या प्रवेशाचं वेळापत्रक आज जाहीर केले

नायड्र सांसर्गिक रुग्णालय आवारात उभारण्यात येणार आहे मात्र या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी काही कालावधी जाणार आहे त्यामुळे मंगळवार पेठेतील सणस शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये हे महाविद्यालय सुरू केलं जाणार असल्यानं ते कमला नेहरू रुग्णालयास संलग्न केलं जाईल यामुळे कमला नेहरू रुग्णालयात अतिरिक्त अत्याधुनिक वैद्यकीय सुविधां उपलब्ध होणार आहेत

कांदा नव्या कांद्याची आवक लांबणीवर पडल्याने जुन्या कांद्याला चांगला दर मिळाला होता मात्र आता शेतकऱ्यांनी साठवणुकीतील जुना कांदा विक्रीसाठी बाजारात आणायला सुरुवात केली आहे त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत आहे

आता दर उतरत असल्यानं ग्राहकांना दिलासा मिळला आहे जुन्या कांद्याची प्रत चांगली असल्यानं त्याला मागणी आहे

त्यानंतर पुणे आणि परिसरातल्या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी उद्या पून्हा भेटूच विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये तोपर्यंत तुम्ही शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार